ईद उल अझाचा सण आज देशभरात धार्मिकता आणि उत्साहानं साजरा होत आहे राज्यातल्या ईदगाह आणि मशिदींमधे ईदच्या निमित्तानं नमाज अदा करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावासींना ईदच्या श्भेच्छा दिल्या आहेत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनीदेखील राज्यातल्या नागरिकांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

ते एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते येत्या पाच वर्षात देशात गुंतवणुकीवर आधारित विकासाला चालना देण्याचं रालोआ सरकारचं उद्दिष्ट आहे आणि त्यादृष्टीनं शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक साध्य करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरु आहेत असं ते म्हणाले यासाठी देशांतर्गत आणि परकीय निधीचा अधिकाधिक ओघ वाढवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे देशात उद्योगधंद्यांसाठी अनुकूल वातावरण तयार होत असून खाजगी उद्योगधंद्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं आहे

राज्य सरकार तसंच विविध स्वयंसेवी संस्था पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करत आहेत सहा दिवस बंद असलेल्या पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आज एकेरी वाहतूक सुरु झाली आहे कृष्णा वारणा पंचगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीची बाजारपेठ उध्वस्त झाली आहे गेली आठ दिवस या ठिकाणची मुख्य बाजारपेठ आणि द्कानं पाण्यात आहेत विक्रीसाठी आलेल्या शेतीमालाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाले आहे

मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातल्या राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन राज्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला या जिल्ह्यांमधल्या पाणीप्रवठ्याच्या नादरुस्त योजना तातडीनं दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रवठा केला जावा बाधित गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्यानं हाती घेण्यासोबतच रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत व्हावं यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी दिले

हिंगोली शहरातील औैंढा मार्गावर दोन गटातील वादानंतर दगडफेकीच्या घटना आज सकाळी घडल्या वाहनांना यात लक्ष्य करण्यात आलं यात अनेक जखमी झाले असून एकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पोलिस अधिक्षक योगेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन बंदोबस्त तैनात केला आहे

औरंगाबादची बॅडमिंटनपटू मिताली कुलकर्णी हिची सतरा वर्षाखालील अखिल भारतीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात बंगळुरू इथं होणार आहे